काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत त्यानंतर ही द्रकानं सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असं टोपे म्हणाले

मात्र बाजारपेठेतली द्कानं मद्य तंबाखू गुटखा सिगारेट यांची द्कानं मॉल्स हॉटेल्स सलून उघडणार नसल्याचं गृह मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे राज्य सरकारं आपल्या अधिकारात दुकानं सुरु ठेवायची की नाही याचा निर्णय घेऊ शकतात असंही केंद्र सरकारनं म्हटलं आहे त्यामुळे महाराष्टात कोणत्याही प्रकारची दकानं सध्या तरी सुरु होणार नसल्याचं आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं

महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक चाचण्या करणारं राज्य ठरलं असल्याचं टोपे यांनी सांगितलं

यानुसार कोरोना विषाणू मुक्त होणाऱ्यांचं प्रमाण साडे वीस टक्के झालं आहे तर अरुणाचल प्रदेश गोवा आणि मणिपूर या राज्यांमधे एकही रुग्ण नसल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे

देशात कोरोना विषाणू बाधित रूग्णांची संख्या दप्पट होण्याचा कालावधी नऊ दिवसांपेक्षा जास्त वाढला असल्याची माहिती देण्यात आली

कर्मचाऱ्यांना मास्क आणि हातमोज घालणं अनिवार्य असून प्रत्येक कार्यालयात साबण हॅण्डवॉश आणि सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आल्याचं सरकारनं सांगितलं कार्यालयात आल्यावर काम सुरु करण्यापूर्वी साबणाने स्वच्छ हात धुवून हातमोजे घालावे तोंडाला स्पर्श करु नये दोन कर्मचाऱ्यांमध्ये कमीत कमी एक मीटरचं अंतर असावं प्रत्येक विभागानं कर्मचाऱ्यांना संरक्षण साहित्याच्या किटचं वाटप करावं असे निर्देश या मार्गदर्शक सूचनांमध्ये राज्य सरकारनं दिले आहेत कर्मचाऱ्यांनी चेहरा डोळे नाक आणि तोंडाला स्पर्श करू नये हातमोजे खिशात ठेऊ नये दरवाजाचे हॅण्डल प्रत्येक दोन ते तासांनी सॅनिटायझरने विषाणूरहित करावे मोबाईल द्रध्वनीवर बोलताना चेहऱ्याशी संपर्क टाळण्यासाठी स्पीकर मोडचा वापर करावा कार्यालयात स्नानाची व्यवस्था नसल्यास घरी गेल्यानंतर तात्काळ साबणीचा वापर करून स्नान करावे स्वच्छता आरोग्य आणि पोलिस खात्यातल्या कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक संरक्षक उपकरणाचा वापर करावा एकमेकांचे मोबाईल हातरूमाल पाण्याची बॉटल चष्मा यासारख्या वस्तू वापरू नयेत असं या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे

संजय ढगे यांनी सांगितलं ही महिला विषाणू बाधित असल्याचा अहवाल काल द्पारीच आला होता मध्मेह आणि उच्च रक्तदाबाचा आजार असलेल्या या महिलेला प्रकृती खालावल्यानं काल अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं असं ते म्हणाले

काल शहरात आढळलेल्या पाच रूग्णांमध्ये शहरातल्या हिलाल कॉलनीतल्या एकाच घरातील तीन महिलांचा समावेश आहे टाऊन हॉल परीसरातील एक तर अन्य एकजण हा किलेअर्क भागातल्या रहिवाशी आहे

आतापर्यंत आढळलेले कोरोना विषाणू बाधित सर्व रूग्ण हे बाधितांच्या एकमेकांच्या संपर्कातले आणि त्यांचे नातेवाईक आहेत त्यामुळे या आजाराचे शहरात रूग्ण जरी वाढत असले तरी प्रादर्भाव मात्र मर्यादित स्वरूपात आहे

हिंगोलीच्या राज्य राखीव दलाच्या जवानांसोबत मालेगावहून आलेला हा जवान जालन्यात उतरला होता त्यानंतर तो हिंगोली तालुक्यातल्या हिवरा बेल या आपल्या गावी गेला होता हिंगोलीतल्या काही जवान बाधित असल्याचं आढळून आल्यानंतर त्यांच्यासोबतच्या सर्व जवानांची चाचणी करण्यात आली यात गावी आलेल्या या जवानाचीही चाचणी करण्यात आली आहे

दरम्यान यापूर्वी आढळलेल्या कोरोना विषाणू बाधित सहा जवानांच्या संपर्कातल्या काही जवानांना एस आर पी एफ कॅम्पमध्ये तर काहींना तिरुमला मंगल कार्यालयात विलगीकरणात ठेवलं आहे हिंगोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांमार्फत काल एस आर पी एफ परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आलं

त्याची आणखी एकदा तपासणी करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक म्गळीकर यांनी दिली आहे

या रुग्णावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते त्याला काल रुग्णालयातून सुटी देण्यात आली

या संदर्भातला शासन निर्णय जारी करण्यात आल्याचं पाणीप्रवठा आणि स्वच्छता मंत्री ग्रलाबराव पाटील यांनी सांगितलं

मद्याची द्रकानं बंद असल्यानं अनेकांचं व्यसन सुटलं असून पुन्हा ही दुकानं सुरु करण्याचा निर्णय अन्यायकारक ठरेल असं आठवले यांनी म्हटलं आहे यासंदर्भात ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिणार आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महसूल वाढीसाठी मद्याची दुकानं सुरु करण्याची मागणी केली आहे मात्र आठवले यांनी याला विरोध केला आहे

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमध्ये एकही नागरिक उपाशी राहू नये यासाठी सरकार शिधापत्रिका धारकांना मोफत धान्य उपलब्ध करुन देत आहे

केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्र तोमर यांनी काल विविध राज्यातल्या कॅबिनेट मंत्र्यांसोबत टाळेबंदीच्या काळात ग्रामीण भागातल्या विकास कामांना खीळ बसू नये यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत चर्चा केली त्यावेळी भूमरे यांनी ही मागणी केली

परिणामी या काळात बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा संप करता येणार नाही आर्थिक घडामोडींवर कोरोना विषाणू उद्रेकाचा होत असलेला गंभीर परिणाम लक्षात घेऊन ही तरतूद करण्यात आली आहे

लातूर शहरात कोरोना विषाणूची लागण झालेली नसली तरीही खबरदारी म्हणून शहरात येणारे सर्व रस्ते बंद करण्याच्या सूचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिल्या होत्या त्यानुसार हे रस्ते बंद करून त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे लातूर जिल्ह्याच्या सीमाही पूर्णपणे बंद करुन नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई करण्याच्या सूचना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या आहेत

आंध्र प्रदेशातले हे नागरिक जालन्याहून निघाले होते त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

किराणा तसंच भाजीपाला घेण्यासाठी नागरीक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्याचं दिसून आलं या काळात परभणी जिल्ह्यात अनेक ठिकाणी सुरक्षित सामाजिक अंतर राखण्यातं आलं नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

याविषयी माहिती देताना सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल म्हणाले प्रत्येक गावामध्ये सुद्धा एक एक अंटी कोरोना टिम नोडल अधिकारी अंतर्गत बनवलेली आहे

या भागामध्ये काही एक कोरोनाचा पेशंन्ट आला नाही किंवा संक्रमण सुद्धा झाले नाही

नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या वतीनं नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातल्या महापालिकेच्या रूग्णालयातल्या परिचारिका अंगणवाडी सेविका यांना आमदार हंबर्डे आणि आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंच्या किटचं वाटप करण्यात आलं

उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी हे आदेश दिले होते जे दुकानदार भावफलक लावणार नाही त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्याचा इशारा पारधी यांनी दिला आहे

या सेवेत गावातले नागरिकही सहभागी झाले आहेत

दीड लाख किलोग्रॅम भाजीपाला तर जवळपास अडीच लाख किलोग्रॅम फळांची विक्री याकाळात करण्यात आली

या उपक्रमामध्ये मध्यस्थ कोणीच नसल्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच ग्राहकांनाही याचा मोठा लाभ झाला

देशातल्या उच्च शिक्षण संस्था आणि विद्यापीठांचं आगामी शैक्षणिक वर्ष जुलै ऐवजी सप्टेंबर पासून सुरु करावं अशी शिफारस एका समितीनं केली आहे तर आवश्यक पायाभूत सुविधा असतील तर विद्यापीठांनी टाळेबंदी संपण्याची वाट न पाहता ऑनलाईन परीक्षा घ्यायला हरकत नाही असं दुसऱ्या समितीनं आपल्या शिफारशीत म्हटलं आहे या शिफारशींचा अभ्यास करुन दिशानिर्देश जारी होतील असं केंद्रीय मन्ष्यबळ विकास मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलं

एकाच दिवशी ठराविक अंतरानं तीन मृत्यू झाल्यामुळे मृतांचे नातेवाईक आक्रमक झाल्यानं जिल्हा रुग्णालयात काही काळ तणाव निर्माण झाला होता मेंदूज्वर मुत्रपिंड विकार आणि कर्करोग आदी आजार असलेले हे रुग्ण शेवटच्या टप्प्यात जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते त्यांच्यावर उपचार सुरु होते या तिन्ही रुग्णांचे मृत्यू कोरोना विषाणू संसर्गामुळे झालेले नाहीत तरीही खबरदारी म्हणून त्यांच्या लाळेचे नमूने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ मधुकर राठोड यांनी सांगितलं

कोरोना विषाणूच्या प्राद्भावामुळे लिंगायत समाजाने घरात राहुनच जयंती साजरी करावी आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन लातूरचे उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी केलं आहे लातूर महानगरपालिका प्रथेप्रमाणे बसवेश्वर जयंती साजरी करणार असल्याचं ते म्हणाले

काल नांदेडच्या बाजारात तीन हजार पोते हळद आवक झाली तर भोकरच्या बाजारातही हळद खरेदीला दोन दिवसापासून सुरूवात झाली आहे

दरम्यान हळद उत्पादक शेतकऱ्यांनी हळद विकण्याची घाई न करता आवश्यकतेनुसार टप्प्या टप्प्यानं हाळद विक्री करावी असं आवाहन शेतकरी नेते शेतकरी मित्र फार्मर प्रोड्य्सर कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांनी केलं आहे सध्या हळदीची मोठ्या प्रमाणावर आवक असल्यानं भाव कमी झाले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी टाळेबंदी उठेपर्यंत संयम ठेऊन हळद विक्री करावी असं त्यांनी म्हटलं आहे

डास अळी उत्पती झाल्यास हिवताप डेंग्यू चिकनगुनिया त्यादी आजाराचे प्रमाण वाढत असल्यामुळे जनतेनं खरबरदारी घ्यावी असं आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ शेख माजीद शेख यांनी केलं नांदेडमध्येही जिल्हा हिवताप कार्यालयात हिवतापाचे संशोधक सर रोनॉल्ड रॉस यांच्या प्रतिमेला प्ष्पहार अर्पण करून सामाजिक अंतर पाळून हिवताप दिन साजरा करण्यात आला

त्यांनी कोरोना विषाणू प्राद्र्भावाच्या पार्श्वभूमीवर तात्पूरत्या जामिनासाठी अर्ज केला होता आपण श्वसनासंबंधी विकारानं ग्रस्त असून तुरुंगात कोरोना विषाणू प्राद्र्भावाचा धोका असल्यानं जामीन मिळावा असं तेलतुंबडे यांनी आपल्या जामीन अर्जात म्हटलं होतं

अग्नीशमन दलाचे एक जवान आग विझवताना जखमी झाल्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली